तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदाल पुरुष एकेरीत अजिंक्य टौक्टै वादळ अरबी समुद्रावरचं टौक्टे चक्रीवादळानं आज सकाळी साडेआठच्या सुमारास अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केलं असून ते आता मुंबईलगतच्या समुद्रात दाखल झालं आहे

किनाऱ्यापासूनचं दिडशे किलोमीटरचं अंतर कायम राखत उत्तरेकडे वाटचाल करणाऱ्या या वादळाची पुढे सरकण्याची गतीही आणखी वाढली आहे

गती वाढल्यामुळे टौक्टी वादळ आता आज रात्रीच पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे वादळाच्या प्रभावामुळे मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेपासून वादळी वाऱ्यांसह सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरू असून आता पालघर मध्येही वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला आहे दरम्यान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला वादळामुळे मांडवी समुद्रात अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली तर काही घरांचंही नुकसान झालं आहे चकीवादळाने आज पहाटे रायगडला झोडपून काढले जोरदार वाऱ्यामुळे रायगड किनारपट्टी भागातील जनतेची तारांबळ उडाली

अनेक ठिकाणी झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले त्यामुळे मुरूड रोहा अलिबाग महाडमधील मोठा भाग अंधारात आहे

केरळमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी तसंच दमण दीव आणि दादरा नागर हवेलीच्या प्रशासकांशी चर्चा करून त्यांनी आवश्यक सूचना दिल्या यावेळी आरोग्य विषयक सेवा सुविधांचाही आढावा घेण्यात आला चक्रीवादळाचा परिणाम होऊ शकतील अशी कोविड रुग्णालय प्रयोगशाळा लसीकरण केंद्र आणि अन्य सुविधांना सुरळीत वीज पुरवठा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली

कोविड साथीच्या काळात रुग्णालयात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत रुग्णांचा प्राणवायू पुरवठाही सुरळीत रहावा यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचं ठाकरे म्हणाले

इस्राइलच्या लष्करानेकेलेल्या हवाई हल्ल्यात हमाच्या पायाभूत सुविधा आणि नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं इस्राइलच्या क्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या राँकेटहल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हा हवाई हल्ला करण्यात आला आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनयांच्या मधील वाढता तणाव पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्याचं आवाहन केलं आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील हिंसाचारानं भीषण स्वरूप धारण केलं असून त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी काल सुरक्षा परिषदेचं तातडीचं अधिवेशन बोलावलं होतं

यापैकी किमान निम्मे मतदार मतदान करतील असा तिथल्या सरकारला विश्वास वाटतो

मसुदा तयार झाल्यावर चिलीचे नागरिक पुन्हा त्यावर मतदान करतील त्यात मसुदा अपयशी ठरला तर आता आहे तीच राज्यघटना पुढे चालू राहील

वर्तमान अध्यक्ष सॅबास्टियन पिनेरा यांनी लोकशाही आणि आपल्या समाजासाठी मतदान करण्याचं लोकांना आवाहन केलं आहे शिक्षणमंत्री पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांना या वर्षीचं आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे महर्षि संघटनेचे जागतिक अध्यक्ष डॉ टोनी नाडर यांनी म्हटलं आहे की डॉक्टर निशंक यांना लेखन तसंच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून मानवतेसाठी त्यांच्या कटिबद्धतेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे तसचं केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण निर्मितीत त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी निशंक यांची निवड करण्यात आली आहे

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलं आहे

प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र आणि जन आरोग्य केंद्रात या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

त्याच्या नवी दिल्लीतल्या उपहारगृहात पाचशे पेक्षा अधिक ऑक्सिजन कॉनसेन्ट्रेटर सापडल्या नंतर तो बेपत्ता होता असूनगुरूग्राम इथल्या त्याच्या शेतातील घरातून त्याला अटक करण्यात आली खुलीरुपर्धा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला हरवून स्पेनच्या राफेल नदालनं काल रात्री इटॅलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

नमस्कार